ते आज सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधत होते नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करुन कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन त्यांनी केलं आजुबाजुच्या जिल्ह्यांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली असून औरंगाबाद जिल्हा प्रशासनानं मात्र आतापर्यंत टाळेबंदीची वेळ येऊ दिली नाही असं ते म्हणाले मास्क वापरणं सुरक्षित अंतर राखणं आणि सॅनिटायझर वापरणं या कोविड प्रतिबंधाच्या नियमांचं पालन करावं जिल्ह्यात लसीकरण योग्य रित्या सुरु असून नागरीकांनी लसीकरण करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं जिल्ह्यातले अनेक रुग्ण हे लक्षणं नसलेले असल्यानं रुग्णखाटांची कमतरता नाही असं त्यांनी स्पष्ट केलं रुग्णाच्या तब्येतीन्सार रुग्णालयात भरती करण्याची प्रक्रिया राबवणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

पात्र नागरिकांनी कोविड लस घेऊन सुरक्षीत व्हावं असं आवाहन महानगर पालिकेचे आयुक्त डॉ सुनिल लहाने यांनी केलं आहे

यात दहा जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे जखमींची संख्या अजून स्पष्ट झाली नसल्याचं अग्निशमन विभागानं कळवलं आहे

हा आदेश देण्याबरोबरच न्यायालयानं वार्षिक अहवाल आणि मेडिकल फिटनेसचे मापंदड उशिरानं लागू करण्याबाबतही कानउघाडणी केली महिलांच्या बाबतीत हे पूर्णपणे पक्षपाती असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं आहे

वीज महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानाला राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे

या अभियानात सर्व थकबाकीदार कृषी ग्राहकांनी सहभागी व्हावं असं आवाहन महावितरणचे अध्यक्ष तसंच व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केलं आहे

पुरुष एकेरी गटात भारताच्या किदंबी श्रीकांतने स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे महिला दुहेरीतही अश्विनी पोनप्पा आणि एन सिक्की रेड्डी यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पुरुष दुहेरीत एम

अर्जुन आणि ध्रव कपिला यांनीही इंग्लडच्या जोडीवर तर कृष्ण प्रसाद गर्ग आणि विष्णू वर्धन गौड पंजला यांनी डेन्मार्कच्या जोडीवर विजय मिळवला मिश्र दुहेरीत धुव कपिला आणि अश्विनी पोनप्पा यांनीही इंग्लडच्या जोडीचा पराभव केला

दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल तीन सामन्यांच्या मालिकेत भारत एक शून्यनं आघाडीवर आहे